देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्दीष्टासाठी शहरी विकासामध्ये काम करावं लागेल अमित शाह यांचं प्रतिपादन

गडचिरोली जिल्ह्यात एम एस सी आय टी

राज्यात उद्यापासून सायबर सुरक्षा मोहिम राबवण्यात येणार

विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी तापमानात घट

उदयोग आणि इतर पायाभूत स्विधांचा विकास होत असतांनाच नैसर्गिक घटना वाढण्याचा धोका लक्षात घेता अग्निशमन सेवा आणि राष्ट्रीय आपती व्यवस्थापन आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नागपूर इथं राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण तसंच राष्ट्रीय आपती व्यवस्थापन अकादमीच्या पायाभरणी समारंभाप्रकरणी व्यक्त केलं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण आणि राष्ट्रीय आपती व्यवस्थापन अकादमीच्या पायाभरणी समारंआप्रसंगी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले कि राष्ट्रीय आपती प्रतिसाद दलास विशेष गती देण्याचं काम सरकारनं केलं असून गेल्या चार वर्षात या संस्थेला जागतिक स्तरावर विकसित करण्यात आलं आहे सर्व आवश्यक मानकांनी परिपूर्ण अशी संस्था असून आपती व्यवस्थापनाच्या वेळी या संस्थेनं मोलाचं योगदान दिल्याचंही अमित शाह म्हणाले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सुद्धा हे शौर्य प्रस्कार प्रदान केले राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविदयालयातील विदयाश्र्यांनी राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अग्निशमन अभियांत्रिकी परिक्षेत सुवर्ण पदक प्राप्त विद्याश्र्यांचाही गौरव केंद्रीय ग़हमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला याप्रंसगी केद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले

पोलीस महासंचालक गृहनिर्माण बिपिन बिहारी यांनी म्ख्यमंत्र्यांना प्रकल्पाची माहिती दिली

बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला

आंबेडकरांसारख्या महामानवाचे स्मारक हे भव्यदिव्य तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल त्याचा नेटकेपणा आणि पावित्र्य राखले जाईल असा विश्वास व्यक्त करतानाच स्मारकाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली उपम्ख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अजित पवार यांनी राज्यातील विविध विकासकामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यास स्रुवात केली आहे त्यासंदर्भात त्यांनी आज इंदूमिल येथील डॉ बाबासाहेबांच्या स्मारकस्थळाला भेट दिली यावेळी एम एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी स्मारकाची सद्यस्थिती आणि आराखड्यासंदर्भात माहिती घेतली स्मारकाच्या कामातील बारकावेही समजून घेतले त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना केल्या दृष्टीहीनांना चलनी नोटांचं मूल्य ओळखता यावं यासाठी रिझर्व बँकेनं मनी अर्थात मोबाईल अष्ठेड नोट आयडेंटिफायर हे अप्ट स्रू केलं आहे अँड्राईड आणि आय ओ एस या दोन्ही ऑपरेटिंग प्रणालींवर हे अप्र उपलब्ध आहे मोबाईलमध्ये हे अप्र इन्स्टाल केल्यावर ते ऑफलाईन देखील चालू शकेल या अप्रद्वारे हिंदी आणि इंग्रजीतून नोटांचं मूल्य किती आहे ते ऐकता येणार आहे आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या विदयार्थ्यांना दयावयाच्या एम एस सी आय टी प्रशिक्षणात बोगस प्रशिक्षणार्थी दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांच्यासह आठ संगणक प्रशिक्षण संस्थांच्या संचालकांवर फसवण्कीचे ग्न्हे दाखल केले आहेत

महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार तसंच सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसंच या अत्याचारा संदर्भात आणि कायदयासंदर्भात जागरूकता आणण्यासाठी राज्यात सायबर सुरक्षा मोहिम राबवण्यात येत आहे या मोहिमेचा शुभारंभ राज्यभरात उदया एकाच वेळी होणार आहे नागपुरात पोलीस विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विदयमानं उदया सकाळी या मोहिमेचा प्रारंभ केला जाणार आहे

राष्ट्रवादी कांग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार डी

त्रिपाठी यांचं आज नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्या निधनाबददल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी द्रःख व्यक्त केलं तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ते एक विचारवंत राजकारणी असल्याचं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा एन ई ई

अर्जदारांची संख्या अधिक असल्यामुळे संकेतस्थळावर काही समस्या निर्माण झाल्याच्या कारणावरून ही म्दतवाढ देण्यात आली

तर पोंभूना पंचायत समितीमध्ये एकही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने या जागेवरची निवडणूक रद्द करण्यात आली आहेत पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन प्रत्येकाने यशाचे सांगितलेले सूत्र शिखर गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची यश कथा उपस्थितांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मिळालेली थेट उत्तरे यामूळे मिशन सेवा अंतर्गत जिल्हा प्रशासन दीपस्तंभ फाउंडेशन अरूण बोंगिरवार फाउंडेशन यांच्यामार्फत आयोजित स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन सेमिनारला चंद्रपूरमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला

या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ग्वाहाटी इथं येत्या रविवारी म्हणजे पाच जानेवारी रोजी खेळला जाणार आहे त्यानंतरचा सामना इंदोर इथं येत्या सात जानेवारी तर तिसरा आणि अंतिम सामना प्णे इथं दहा जानेवारी रोजी खेळला जाणार आहे नव्या वर्षाच्या स्रूवातीलाच अवकाळी पावसाचा तडाखा संपूर्ण विदर्भाला बसला आहे काल सायकाळपासूनच विदर्भाच्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरींनी हजेरी लावली दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपिठही झाल्याचं वृत आहे त्यात नागपूरसह वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ अकोला गोंदिया ब्रह्मप्री आर्वी आणि कारंजा तसंच इतर त्रळक ठिकाणांचा समावेश आहे नागप्रात आज सकाळपासूनच जोरदार मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली नागपूरच्याच काही भागांमध्ये गारपीठ झाल्याचंही वृत्त आहे

दरम्यान येत्या आठवड्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून आठवड्याच्या अखेरीस मात्र पून्हा एकदा पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

मागिल दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आणि त्रळक पाऊस झाल्याम्ळे या भागातील शेतकरी काहीसा चिंतातूर झाला आहे मागिल आठवड्यात जिल्ह्यात किमान सरासरी तापमानापेक्षा काहीशी वाढ झाली आहे मात्र पावसामळे आणि ढगाळ वातावरणामळे जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे